पद्म पुरस्कार आज राष्ट्रपती भवनात एका विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात आले

उर्वरित मान्यवरांना येत्या शनिवारी पुरस्कार दिले जाणार आहेत परराष्ट्र सचिव विजय गोखले तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात ते अमेरिकेचे परराष्ट मंत्री माइक पोम्पियो आणि ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतील

गोखले हे प्रमुख परराष्ट्र निती आणि सुरक्षेसंबंधी मुद्दांवर विचारांची देवाण घेवाण करतील परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार गोखले हे त्यांचे अमेरिकेतील समकक्ष सचिव डेवीड हेल आणि शस्त्र नियंत्रण तसंच आंतरराष्ट्रीय सुरक्षा संबंधी सहायक परराष्ट्र मंत्री एंड्रीया थॉमसन यांच्यासह द्विपक्षीय आणि रणनितीसंबंधी संरक्षण चर्चेसाठी वॉशिंग्टनचा दौरा करत आहेत

गोखले हे अमेरिकेतील प्रशासन आणि तिथल्या नेत्यांचीही भेट घेणार आहेत

जम्म् काश्मीरच्या प्लवामा जिल्ह्यात पिंगलीश भागात काल सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत तीन आतंकवाद्यांना ठार करण्यात आलं त्यांची ओळख अद्याप पटली नाही

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी काल मुंबईत मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली ज्या पात्र नागरिकांनी अद्याप मतदार यादीत नाव नोंदणी केलेली नाही त्यांना त्यांच्या मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदार यादीत नाव नोंदणी करता येणार असल्याचं अश्वनी कुमार यांनी सांगितलं देशभरात राबवण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला राज्याच्या सर्वच जिल्ह्यांतल्या शहरी आणि ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला

त्यांचा सामना नोवाक जोकोविच आणि फॅबिओ फोगिनीनी या जोडीशी होणार आहे नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातल्या वाळकेवाडी द्धड ग्रामपंचायतअंतर्गत चार वाड्यांवरच्या ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला आहे माहूर इथं स्मशानभूमीच्या जागेसाठी प्रशासनानं तोडगा न काढल्यास तिथल्या नागरिकांनीही मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला असल्याचं वृत्त आहे लातूर जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढत आहे जिल्ह्यातील आठपैकी चार मध्यम प्रकल्प कोरडे पडले असून उर्वरित चार प्रकल्पात सुमारे तेरा दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे